ते आज मुंबईत जीजेइपीसी अर्थात रत्न जवाहीर निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या बैंकिंग विषयक चर्चासत्रात बोलत होते

बँकांनी नेहमी कर्ज जोखीम तपासून त्याचं मूल्यांकन केल्यानंतरच वित्तपुरवठा केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

शेतक यांना वित्तपुरवठा करण्यासाठी अधिक चांगलं धोरण आखण्याची तसंच कृषी प्रक्रिया क्षेत्रावर अधिक भर देण्याची सूचना त्यांनी केली

पालघर लोकसभा मतदार संघातल्या पोटनिवडणुकीसाठी श्रमजीवी संघटनेनं भाजपा उमेदवाराला पाठींबा जाहीर केला आहे

कोल्हापूर जिल्हयात काल संध्याकाळी वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस झाला विजेच्या कडकडाटानं पन्हाळा तालुक्यात घोटवडे इथं एका महिलेचा मृत्यू झाला तर शिरोळ तालुक्यात टाकवडे इथं एक महिला वादळी पावसापासून बचावासाठी पोल्ट्रीफार्मच्या भिंतीच्या आडोश्याला थांबली असता भिंत अंगावर कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला

घरांच्या पडझडीचे तसंच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत

अनेक भागात गारपिट झाल्याने आंबा पिक धोक्यात आले आहे उरण इथल्या जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू बंदरातल्या सर्वपक्षीय वीस वाहतूकदार संघटनांनी कालपासून पुकारलेल्या बेमुदत असहकार आंदोलनामुळे बंदराबाहेरची वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे बंदराजवळ भाज्या हापूस आंबे द्राक्ष आणि डाळिंब यांचे चारशे कंटेनर पडून आहेत वाहतूकदार आणि इतर छोट्या मोठ्या व्यावसायिक कामगारांना या आंदोलनाचा मोठा फटका बसत आहे जेएनपीटीतल्या कंटेनर्सची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारनं डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरण सुरू केलं आहे यासाठी जेएनपीटीनं काढलेली निविदा चार मुख्य वाहतूक कंत्राटदारांना मिळाली

अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी आरोपी अमित जयस्वाल आणि प्रीती सुनरीन या दोघांना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे

अहमदनगर जिल्ह्यात शरत्र परवाना असलेल्या नागरिकांची संख्या जास्त असून यापुढं कोणत्याही नागरिकाला शस्त्राचा परवाना मिळणार नाही असं अहमदनगरचे जिल्हाधिकारी राह्ल द्विवेदी यांनी सांगितलं ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते